स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्टपती रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार आहेत हे संबोधन हिंदीमधे संध्याकाळी सात वाजता तर इंग्रजीमधे साडे सात वाजता आकाशवाणी आणि दरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित केलं जाणार आहे राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे

देशात या संसर्गामुळे गेल्या दिवसभरात एक हजार सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं येत्या वीस तारखेला त्यांच्या शिक्षेचं स्वरुप ठरवण्यासाठी पुढील सुनावणी ठेवली आहे

भूषण यांनी गेल्या पाच तारखेला आपल्या या संदेशाच्या प्रसारणाचं समर्थन केलं होतं हे संदेश न्यायमूर्तींची वैयक्तिक क्षमता आणि आचरणाविरुद्ध होते आणि न्यायाच्या कार्यात अडथळा आणणारे नव्हते असं त्यांनी म्हटल होत

दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

या हल्ल्यात अन्य एक पोलिस जखमी झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

तापी नदीपात्रात पाण्याची सातत्यानं आवक होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे

पालघर जिल्ह्यात आज सर्वत्र सकाळपासून पाऊस पडत आहे जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे

या धरणातून सध्या आठ हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे

गरज भासल्यास धरणाची सहा वक्री दारं उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं आमच्या वातोहरानं कळवलं आहे